जोहान्सबर्ग ध्वें आयोजित ब्रिक्स देशांच्या शिखर परिषदेत त्याबाबत जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला पक्षपात आणि संरक्षणवादाच्या विरोधात लढण्याबाबत ब्राझील रशिया चीन दक्षिण आफ्रिका आणि भारत या देशांनी सहमती व्यक्त केली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या शिखर परिषदेत चीन दक्षिण अफ्रीका अर्जेंटीना आणि अंगोलाच्या नेत्यांशी स्वतंत्रपणे द्विपक्षीय चर्चा केली मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आपलं सरकार गांभिर्यानं प्रयत्न करत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी काल ठाण्यात सांगितलं आरक्षण आंदोलनातून राजकीय फायदा मिळवण्याचा प्रयत्न काही मराठा नेते करत आहेत असा आरोप त्यांनी केला मुख्यमंत्र्यांनी काल रात्री भाजपाचे मराठा आमदार आणि मंत्र्यांची बैठक घेतली आंदोलनाच्या नेत्यांशी संवाद साधण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली मराठा समजाला सरकारी नोकरी आणि शैक्षणिक संस्थांमधे आरक्षण दयायला सरकारचा पाठिंबा आहे मात्र हा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाकडं प्रलंबित आहे असं सरकारचं म्हणणं आहे

बँकांना बुडवून परदेशी पळालेला उद्योजक विजय मल्ल्या त्याची मालमत्ता विकून कर्जवसुली करायची परवानगी बँकांना देण्याच्या आदेशाविरुद्ध आता याचिका दाखल करु शकणार नाही

त्याविरुद्ध याचिका दाखल करण्याच्या परवानगीसाठी मल्ल्यानं केलेला अर्ज उलंडच्या अपीली न्यायालयानं फेटाळला आहे

बँका अणि निर्यातदारांनी डालर्सची विक्री केल्यामुळे रुपया वधारला